राज्यातले विभागीय आयुक्त महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी ठाकरे यांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

मुंबईत काल पतधोरण समितीच्या तीन दिवसीय बैठकीला सुरुवात झाली रिजर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे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

किरकोळ चलनवाढीचा दर साधारण दोन ते सहा टक्क्यापर्यंत राखण्याची जबाबदारी या समितीवर आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला रहाटकर या भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर कायम राहिल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिला आहे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेवरून विधान परिषदेत प्रतिनिधी पाठवण्याच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीनं विजय मिळवला

सहा मतं अवैध ठरली

अंतिम सामना येत्या रविवारी खेळला जाणार आहे